ते आज चेन्नई इथं आईसीजीएस वराह या तटरक्षक दलाच्या जहाजाचं जलावतरण केल्यानंतर बोलत होते सैन्यदलप्रमुख बिपीन रावत यांनी पाचशे दहशतवादी भारतात घुसखोरीच्या प्रयत्नात असल्याचं विधान केलं होतं त्या अनुषंगाने संरक्षणमंत्री बोलत होते दरम्यान राजनाथसिंह यांच्या उपस्थितीत आज जलावतरण झालेलं वराह हे संपूर्ण स्वदेशी बनावटीचं जहाज आहे समुद्रात तेल पसरणाऱ्या घटनांपासून बचाव करण्यासाठी या जहाजावर प्रदषण नियंत्रण उपकरणंही लावण्यात आली आहेत

विमानाचे दोन्ही वैमानिक सुदैवानं या अपघातातून बचावले असल्याचं सैन्यदलाकडून सांगण्यात आलं आहे वायूसेनेनं या अपघाताच्या न्यायिक चौकशीचे आदेश जारी केले आहेत

पंडित उपाध्याय हे देशातल्या महान व्यक्तींपैकी एक होते असं पंतप्रधानांनी द्विटवर दिलेल्या संदेशात म्हटल आहे माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही उपाध्याय यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे अमेरिकेत न्यूयॉर्क इथं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्यालयात उभारलेल्या गांधी सोलर पार्कचं उद्घाटन केलं महात्मा गांधी यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंतीच्या निमित्तानं संयुक्त राष्ट्र संघानं जारी केलेल्या तिकिटाचं प्रकाशनही मोदी यांनी केलं महात्मा गांधी हे जन्माने भारतीय असले तरी ते फक्त भारताचे नव्हते याचा प्रत्यक्ष दाखला हे व्यासपीठ देत आहे असं प्रतिपादन मोदी यांनी यावेळी केलं दरम्यानस्वच्छ भारत अभियानासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स फौंडेशनतर्फे ग्लोबल गोलकीपर हा पुरस्कार प्रदान करण्यात आला या अभियानाला नागरी चळवळ म्हणून चालवणाऱ्या सर्व भारतवासीयांना मोदी यांनी हा पुरस्कार समर्पित केला मोदी यांनी न्यूयॉर्कमधे संयुक्त राष्ट्र संघाच्या सभेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांची भेट घेऊन द्विपक्षीय संबंधांबाबत चर्चा केली

महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशात झालेला पाऊस आणि पुरामुळे कांद्याची तात्पुरती कमतरता आहे असं ते म्हणाले

सांगली जिल्ह्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे जिल्ह्यातल्या अनेक मार्गांवरचे पूल पाण्याखाली गेले असून वाहतुक विस्कळीत झाली आहे पुणे शहर परिसरातही पाऊस सुरू असल्याचं वृत्त आहे

दरम्यान यंदाच्या पावसाळ्यात सर्वाधिक पाऊस रायगड जिल्ह्यात नोंदवला गेला

मतदार संघातल्या शेवटच्या माणसापर्यंत आपला पोहोचण्याचा प्रयत्न असल्याचं मुंडे यांनी या अभियाना दरम्यान वार्ताहरांना सांगितलं पोहनेर गणातल्या डिग्रस कासारवाडी जळगव्हाण तांडा रामनगर तांडा या ठिकाणी काल त्यांनी मतदारांशी संवाद साधल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे माथाडी नेते नरेंद्र पाटील यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते मराठा आरक्षण लागू करून अण्णासाहेब पाटील यांना राज्यसरकारनं मानवंदना दिली असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले

अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी ही माहिती दिली यामुळे दिव्यांग ज्येष्ठ नागरिक मतदारांना मतदानासाठी सहभाग घेणं सुलभ होणार आहे असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला